आपल्याला राफेल करारातलं कंत्राट मिळणार हे अनिल अंबानी यांना आधीपासून ठाऊक होतं या करारात पंतप्रधानांची भूमिका गोपनीयतेचा भंग करणारी तसंच राष्ट्रीय सुरक्षेला बाधक असल्याची टीका गांधी यांनी केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे नियंत्रक आणि महालेखापाल कॅगचा राफेल करारासंदर्भातला अहवालही गांधी यांनी फेटाळला आहे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेत काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही कामकाज सुरू होताच विविध विषयावरून घोषणाबाजी सुरू केली अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सदनात पत्रकं झळकावत कामकाजात अडथळा आणणं योग्य नसल्याचं सांगत प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती

या शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याचे निर्देश असूनही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी राऊत यांनी केली

साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयकं थकवली असून ही थकबाकी त्यांना अदा करता यावी यासाठी साखरेचे दर वाढवावेत अशी मागणी व्होरा यांनी केली भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं धनगडांना मिळणारा आरक्षणाचा लाभ फक्त उच्चारातल्या फरकामुळे धनगरांना मिळू शकत नसल्याचं ते म्हणाले या प्रकरणी लक्ष घालून धनगरांनाही आरक्षणाचे लाभ लागू करावेत अशी मागणी महात्मे यांनी केली दरम्यान शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित करण्यावरून समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं

ते आज राज्यसभेत शून्य प्रहरात बोलत होते देशभरातल्या न्यायालयांमध्ये पायाभूत सुविधांसह इतर मागण्यांसाठी वकिलांचं आंदोलन सुरू आहे

न्यायालयाचं आजचं कामकाज संपेपर्यंत एका कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षाही न्यायालयानं राव आणि कार्यकारी संचालक एस बासू राम यांना सुनावली आहे बिहारमधल्या निराधार ग्रहातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणारे सीबीआयचे अधिकारी ए के शर्मा यांची न्यायालयाचे आदेश डावलून जाणीवपूर्वक बदली केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे

बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणात ही चौकशी करण्यात आली संचालनालयानं यापूर्वी तीन वेळा वाड्रा यांना जयपूर इथं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं मात्र ते हजर झाले नव्हते बिकानेर जमीन वाटपात कथित घोटाळा झाल्यावरुन बिकानेरच्या तहसीलदारांनी राजस्थान पोलिसांकडे तक्रार केली होती

जुन्या दिल्ली भागात गेले काही आठवडे आयकर विभागानं घातलेल्या छापासत्रानंतर ही बाब समोर आली यामध्ये हवाला ऑपरेटर्सचे तीन गट कार्यरत असल्याचं या तपासात समोर आलं आहे

या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचं वृत्त आहे